अकोल्याच्या पारस औरिष्णक विद्युत केंद्राला सर्वोत्तम कामगिरीसाठीचा पुरस्कार जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून जलसंवर्षन या वि यावरील एक ब्लॉगमधून ीअर केला अ डॉटर अ ट्री अेन्ड अ टीचर या वी काच्या ब्लॉगवरून त्यांनी जलसंवर्षनाच्या पारंपरिक पछतीवर चर्चा केली आपल्या ब्लॉगला लोकांकडून मिळत असलेल्या सकारात्मक प्रतिसादाबाबत त्यांनी आनंद व्यक्त करून सर्वाचे आभार मानले तसंच घरगुती कामांसाठी वापरलेले पाण्याचा उपयोग म्राडांना देण्यासाठी करावा असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले पर्यावरणाचा संतुलन राखण्यासाठी अशा प्रकारच्या सुचना आणि प्रयोग लोकांनी ीअर करावे असं आवाहनही त्यांनी या ब्लॉगमपून केलं कर्नाटकात सत्तापारी कोंप्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलव्या युतीच्या आमदारांनी राजीनामे दिल्यामुळ उभा राहिलेला पेचप्रसंग अधापक्षी कायम आहे बंडखोर आमदारांना पक्षात परत बोलावण्यासाठी ज्वे ठ क्वॅंग्रेस नेत्यांची आज बेंगलुरू इयं बैठक झाली बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधीश्री बोलताना कर्नाटकाव्या परिस्थितीसाठी भारतीय जनता पार्टी जबाबदार असल्याचं काँग्रेस नेते सिछरामैया म्हणाले बंडखोर आमदारांना मंत्रीमंडळात जागा देष्याच्या आश्वासनावर पक्षात परत बोलावण्यात येईल असं ते म्हणाले मंत्रीमंडळाची पुनर्रचना करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं काँप्रेसच्या राज्यमंत्र्यांनी राजीनामे दिल्याचं त्यांनी स्वीकारलं दरम्यान आपला पक्ष कर्नाटकतील राजकीय अस्थिरते मागे असल्यावाक्तव्या आरोपांचं संरक्षण मंत्री राजनाय सिंग यांनी खंडन केलं आहे भाजपाचा कर्नाटकातील युती सरकारच्या राजकीय षडामोडीशी संबंध नसल्याचं त्यांनी लोकसभेत स्प ट केलं

रा ट्र विधिमंडळानं मराठा समाजाला सामाजिक आणि विधिक मागास प्रवर्गतत्गत सोळा टक्के आरलणचा कायदा संमत केला सेता

राज्य विधिमंडळानं त्यानुसार कायदात बदलही केला आहे न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात कॅविएटही दाखल आहे ासनाच्या विविष प्रक्राख्या योजना समाजाच्या ीवटच्या घटकापर्यंत पोहोचवून त्यांच्या जीवनात परिकर्तन घडवून आणण्यासाठी अनुगामी लोकराज्य महाअभियान म्हणजेच अनुलोमनं सुरू केलेलं कार्य कौतुकास्पद असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे काल जळगाव इयं अनुलोमच्या समारोहात ते बोलत होते अनुलोमला विकासाची संकल्पना दंचित षटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अषिक गतीनं काम करावं लागेल असंही मुख्यमंत्री म्हणाले देशात गरजेपेक्षा जास्त साखरेचं उत्पादन होत असून साखर कारखान्यांनी इयेनॉलच्या उत्पादनाकडे वळावं असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं

सरकारनं इथेनॉल संबंधात पारदर्शक धोरण आखलं असून पेट्रोलियम मंत्रालयानं इथेनॉल खरेदीला संमती दर्शवली असल्यावंक्षी गडकरी यांनी सांगितलं इथेनोल उत्पादनाला परवानगी देण्यासाठी राज्य सरकार एक खिडकी योजना सुरू करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या परि देत बोलताना सांगितलं तर ौतकऱ्यांनी फक्त साखर उत्पादनाकडे तब्ब न देता युरोपातल्या ौतकऱ्यांप्रमाणे बीट उत्पादनावर भर यावा असं रा ट्रवादी क्रॅप्रेसचे अध्यक्ष रद पवार यांनी या परि दित सांगितलं

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकल्पाला हिरवी स्रेंडी दिली आहे नागपूर ाहर पोलीस आयुक्तालयातर्फे पोलीस आयुक्त डॉ

यावेळी सहपोलीस आयुक्त रवीद्र कदम यांनी उपस्थित पाल्यांना आणि कूटुंबियांना मार्गदर्शन केलं

त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील महानिर्मितीच्या पारस औष्णिक विदयुत केंद्राचा पाचवा क्रमांक लागला आहे याबद्दल आकाश्रवाणीला अधिक माहिती देतांना पारस औरिंणक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता रविंद गोहणे म्हणाले

एप्रिलमध्ये सहावा मेमध्ये चौथा आणि जूनमध्ये पाचवा क्रमांक पारस औरिणक वियुत केंद्रानं पटकावला आहे चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर वनपरिक्षेत्र शंकरपूर वनक्षेत्रात मेटेपार गावालगत असलेल्या नाल्याजवळ तीन वाघाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे यात एक वाघीण आणि तिचे दोन बछडे असून ते आठ ते नऊ महिन्याचे आहे मेटेपार गावालगत असलेल्या तलावाकाठी काहीजण गेले असता त्यांना वाघिणीसह दोन बछडे मृतावस्थेत आढळले त्यांनी तात्काळ ही माहिती शंकरप्रच्या पर्यावरणवादी मंडळाच्या व्यक्तीला दिली वाघिणीनं आणि तिच्या बछड्यांनी चितळाला खाल्ल्यानं त्यांना विषबाधा होऊन ते मृत झाले असावेत असा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे वाघांच्या संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी करण्याचे आदेश वनमंत्री स्धीर मूनगंटीवार यांनी दिले आहे या प्रकरणी घातपात किंवा शिकार झाली असल्यास सक्षम यंत्रणेदवारे त्याचा तपास करावा आणि दोषींवर कडक कारवाई करावी तसंच अशा पध्दतीच्या घटनांची पुनरावृत्ती होवू नये यादृष्टीने आवश्यक खबरदारी आणि उपाययोजना करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना दिले आहे

दिव्यांगांना क्ठलाही निधी लागला तर त्यांच्या विकासासाठी निधी देण्यात येईल दिव्यांगांच्या कल्याणासाठी निधीची कमतरता पड्ड देणार नाही असं प्रतिपादन पालकमंत्री डॉ परिणय फुके यांनी केलं गोंदिया इथं दिव्यांग विदयार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे उदघाटक म्हणून फुके बोलत होते

परिणय फुके यांच्या इस्ते वृक्षारोपण करण्यात आलं

याकरिता संबंधितांनी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालयात सादर करावेतए असं आवाहन वाशीम जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आलं आहे पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वारीत यंदा पुष्याच्या सावित्रीवाई फूले विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छ वारी स्वस्थ वारी निर्मल वारी आणि हरित वारी हा उपक्रम राबवला आहे

राज्य सरकारच्या निर्मेल भारत अभियानाला स्वच्छ भारत अंतर्गत राबविण्यात येत असून स्वच्छतेवावत जागस्कता पसरविण्यात येत आहे या ठिकाणी इजारो सामुदायिक स्वच्छतागृह स्थानिक ग्राम प्रशासनातर्फे उपलब्ध करून देण्यात आले आहेत

मात्र पावसाचा जोर फारसा दिसून आला नाही

दरम्यान हवामान तम्रांच्या अंदाजानुसार जुलै महिन्याच्या मध्यानंतर पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत ऑगस्टमध्येदेखिल हा जोर कायम राहू कतो

जबीर यानं सुवर्णपद्दक तर जतीन पॉल यानं तिसरं स्यान प्राप्त केलं